मोजक्या शिवभक्तांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा आता सविस्तर बातम्या कोळसा कोल इंडियाची उपशाखा वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडनं महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात तीन नव्या खाणी काल सुरु केल्या केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री प्रल्हाद जोशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते संयुक्तरीत्या विडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या खाणींचं उद्घाटन झालं

चांगल्या दर्जाच्या कोळशाचं उत्पादन झालं तर वीज निर्मितीच्या अडचणी भविष्यात दूर होतील आणि संपूर्ण ग्रामीण भागाला अव्याहतपणे परवडणाऱ्या दरात वीज पुरवठा करता येईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या कार्यक्रमात बोलताना म्हणाले

सध्याच्या कायद्यात दुरुस्ती करण्यासह सविस्तर कृती आराखडा तयार करण्याची जबाबदारी या दलाकडे सोपवण्यात आली आहे जया जेटली या कृती दलाचं नेतृत्व करणार असून जुलै महिन्याअखेर अहवाल सादर करणार आहेत अन्नधान्य कोरोनाचा प्राद्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या टाळेबंदीच्या काळात राज्याच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं अन्न धान्याचं विक्रमी वाटप केलं आहे

सार्सवर उपयुक्त ठरलेल्या या इंजेक्शनची शिफारस जागतिक आरोग्य संघटनेनंही केली आहे असं टोपे यांनी सांगितलं

कोरोना साथीच्या काळात वेळेवर आवश्यक त्या प्रमाणात आणि वाजवी किमतीत हे साधन उपलब्ध होण आवश्यक होत त्या द्रष्टीनं सी एस आय आर नं एप्रिलमध्येचा या संशोधनाला सुरवात केली होती अस सी एस आय आर एनसीएलचे संचालक डॉ अश्विनीकूमार नांगिया यांनी सांगितलं याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधींकडून कोरोना चाचणीकरता घशातले नमुने गोळा करण्यासाठी तयार केलेल्या या स्वदेशी बनावटीच्या साधनामध्ये अॅल्यूमिनियम किंवा प्लास्टिकच्या दांडीच्या टोकावर कृत्रिम धागे बसवले आहेत कृत्रिम धाग्यांचं संचयन हा यातील महत्वाचा घटक असून यात धागे दांड्याच्या टोकावर दातांच्या ब्रशप्रमाणे समांतर परंतु गोल गुंडाळलेले आहेत याचा व्यास हा एक मायक्रॉन एवढा आहे

चंद्रशेखर रोडे डॉ प्रकाश वडगावकर आणि डॉ

आकाशवाणी बातम्यांसाठी भूषण राजगुरू पुणे

ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता आमचं ट्विटर हँडल ऍट एआयआरन्यूज पूणे फेसबूक पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पूणे आणि मराठी न्यूज पूणे ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्युब चॅनेलवर भुसे राज्यात पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आगामी तीन वर्षांसाठी राबवण्याला राज्य शासनानं मान्यता दिली आहे कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक केली आहे या योजनेत सहभागासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी असं आवाहन कृषिमंत्री दादाजी भ्रसे यांनी केलं आहे कर्मचारी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आठवड्यातून एकदा कार्यालयात हजर राहणे बंधनकारक करण्यात आलं आहे मात्र तरीदेखील अनेक कर्मचारी अनुपस्थित राहत असल्याचं दिसत आहे आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल

निसर्ग चक्रीवादळा निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या पुण्यासह राज्यातल्या सर्व बाधितांना योग्य मदत केली जाईल असा विश्वास उपम्रख्यमंत्री अजित पवार यांनी काल व्यक्त केला

मंत्री दिलीप वळसे पाटील हेही यावेळी उपस्थित होते

दरम्यान चक्रीवादळामुळे महावितरणच्या वीज यंत्रणेचं सर्वात जास्त नुकसान झाल असून ठाणे आणि पालघर जिल्ह्यात सव्वा कोटी रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती महावितरण नं दिली आहे बहुतांश भागातला वीज पुरवठा सुरळीत केल्याचं महावितरण नं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे

ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी काल दूरदृष्य प्रणालीद्वारे घेतल्या आढावा बैठकीत रत्नागिरीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली फडणवीस निसर्ग चक्रीवादळग्रस्तांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेली शंभर कोटी रुपयांची मदत तूटपूंजी असून सरकारनं चक्रीवादळग्रस्तांसाठी संपूर्ण आर्थिक पॅकेज जाहीर करावं अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते

या कर्जाच्या माध्यमातून निधी उभारून राज्य सरकारनं जनतेला मदत करावी अशी सूचनाही फडणवीस यांनी केली राज्य सरकारच्या घटकपक्षामध्ये समन्वय नसल्याची टीकाही फडणवीस यांनी या वेळी केली दरेकर राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यात सरकार अपयशी ठरलं असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या कोरोना परिस्थिती संदर्भात काल आढावा बैठक झाली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते

या समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मकसूद अहमद खान यांनी काल मूंबईत एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली

इंट्रो शिवराज्याभिषेक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काल मोजक्या शिवभक्तांच्या उपस्थितीत दूर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा झाला या सोहळ्याबाबत अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून दरवर्षी हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात साजरा होणारा शिवराज्याभिषेक दिन काल रायगडावर मोजक्या शिवभक्तांच्या उपस्थितीत पार पडला अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे मार्गदर्शक खासदार य्वराज संभाजीराजे छत्रपती आणि युवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला द्ध जल आणि सुवर्ण नाण्यांनी अभिषेक घालण्यात आला

इतर कोरोना योद्ध्यांना हे प्रमाणपत्र ई मेलनं पाठवलं जाणार आहे रायगड जिल्ह्याला कोरोना आणि निसर्ग वादळाचा मोठा फटका बसला असून मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करावं अशी मागणी खासदार संभाजीराजे यांनी यावेळी केली

अजित पाठक यांनी काल दिली या परीक्षांचं वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलं आहे परीक्षार्थी आणि संलग्नित महाविद्यालयाच्या सोयीसाठी या परीक्षा टप्प्याटप्प्याने होणार आहेत

त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी काल अमरावती इथं दिले

पालखी आळंदीतील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी प्रस्थान सोहोळ्याच्या कीर्तन सप्ताहाला काल पासून प्रारंभ झाला पुढील शनिवारी प्रस्थान सोहोळा पार पडणार आहे

संत गहिनीनाथ महाराज यांच्या पादुका देखील पंढरपुरला हेलिकॉप्टरने घेऊन जाणार असल्याचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी काल सांगितले

याचं लोकार्पण काल महापालिकेत माजी खासदार डॉ सुभाष भामरे यांच्या हस्ते झालं

अमरावती अमरावती जिल्ह्यातील कापूस खरेदीला वेग देण्यासाठीआणखी एक सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र लवकरच सुरू होणार आहे

अशी माहिती सीसीआयचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप कुमार अग्रवाल यांनी काल दिली

निधन गोयल ज्येष्ठ भाजपा नेत्या चंद्रकांता गोयल यांचं काल मुंबईत वार्धक्यानं निधन झालं

यांच्या पार्थिव देहावर काल मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले अपघात नाशिक नाशिक जिल्ह्यातल्या भावडबारी घाटात काल ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले अज्ञात

काल त्याची बहुतांश प्रगती तमिळनाडू आणि दक्षिण कर्नाटकच्या अंतर्गत भागात होती बंगालच्या उपसागरावर तयार होऊ घातलेल्या नव्या कमीदाबाच्या पट्टयामुळे आज उद्याही मान्सून तामिळनाडू आंध्र आणि कर्नाटकातच प्रगती करेल पश्चिम किनाऱ्यावरून तो महाराष्ट्राकडे आगेकूच करण्याची शक्यता दिसत नाही

आकाशवाणी पृणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार